पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पुढच्या पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्मिती द्ष्काळम्क्त महाराष्ट्र मराठवाड्यातली अकरा धरणं जोडून वॉटरग्रीडच्या माध्यमातून पाणी पुरवठा महिला स्वयंसहायता गटांना एक कोटी घरांशी जोडून रोजगार निर्मिती बेघरांना दोन हजार बावीस पर्यंत घरं संपूर्ण राज्यभरात इंटरनेट कामगारांना सामाजिक सुरक्षा या आणि अशा अनेक मुद्यांचा यात समावेश आहे राज्यातल्या विविध आव्हानांना सामोरं जात असताना त्याची उत्तरं भविष्यातली महाराष्ट्रातली दिशा नजरेसमोर ठेऊन हे संकल्पपत्र बनवण्यात आल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

राज्य दुष्काळमुक्त करू घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करून कचरा आणि वीजेचा प्रश्न सोडवू केजी टू पीजी शिक्षण मोफत करू आणि मुंबईचे मूळ वतनदार असणारे आगरी कोळयांच्या जमिनी त्यांच्या नावावर करू अशी आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली आहेत सरकारकडे दुष्काळमुक्तीचा आराखडाच नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला

त्यापूर्वी वडक्ते यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही काल कणकवलीत म्ख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात विलीन झाला महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी काल कणकवलीत प्रचार सभा घेतली त्यावेळी राणे यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करत असल्याचं जाहीर केलं यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत कुठेही चुरस दिसत नसून राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला कोकण टँकरमुक्त करणार असल्याचं ते म्हणाले

ते काल सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते शेतकऱ्यांचे प्रश्न भाजप सरकारला समजले नाहीत त्यामुळेच सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं पवार म्हणाले राज्याच्या निवडणूकीत पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना वीस वीस सभा घ्याव्या लागतात ही भाजपासाठी दुर्दैवी बाब असल्याची टीका पवार यांनी केली

जालना विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बबलू चौधरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी काल बदनापूर इथं तर बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथले महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची सभा झाली

भाजप सरकार फक्त देशातल्या पंधरा उद्योगपतींसाठी काम करत असल्याची टीका गांधी यांनी केली यवतमाळ जिल्ह्यात वणी इथंही काल राहुल गांधी यांची प्रचारसभा झाली

महायुतीशी गद्दारी करून बंडखोरी केलेल्यांना परत युतीत येऊ देणार नाही असं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल डोंबिवली इथं प्रचारसभेला संबोधित केलं इतर देशांच्या तुलनेत भारतात विकासाची कामं अत्यंत संथ गतीनं होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली श्रीगोंद्यातले महायुतीचे उमेदवार बबनराव पाचप्ते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची काल श्रीगोंद्यात सभा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इंदू मिल इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम सुरु झालं ही अभिमानाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या

ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते जीएसटी नोटबंदी या भाजप सरकारच्या निर्णयांमुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याचं ते म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीड इथं जाहीर सभा होणार आहे

लातूर इथं आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री स्मुती इराणी आणि कर्नाटकचे म्ख्यमंत्री बी एस येडीयरप्पा यांच्या सभा होणार आहेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज कणकवली आणि सावंतवाडी इथं प्रचार सभा घेतील

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी ही माहिती दिली

संख्याबळ नसूनही या मतदार संघातून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली त्यामुळे शिवसेनेचे विलास शिंदे यांनी बंडखोरी केली त्यांना शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे

पक्षात ताळमेळ राहिला नसून कोणीही विश्वासात घेत नसल्याची खंत म्हेत्रे यांनी व्यक्त केली

हैदराबाद इथून सहलीवर आलेले चार तरुण अचानक पाय घसरुन कुंडात पडले त्यापैकी एक तरूण पोहून नदी काठावर आल्यामुळे वाचला

विभागात पावसाची वार्षिक सरासरी सातशे एकोणऐंशी मिलीमीटर एवढी आहे मात्र या वर्षी जवळपास पाचशे नव्वद मिलीमीटर एवढाच पाऊस झाला आहे

दरम्यान याच प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या अटकेपासून संरक्षणाच्या मुदतीत चार आठवडे वाढ करण्यात आली आहे

संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर पी एम जाधव यांनी औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर सुधीर गव्हाणे यांची तर कुलपती म्हणून अंकुश कदम हे काम पाहतील

नोंद्र पाठक यांनी व्यक्त केलं आहे औरंगाबाद इथं काल प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत साहित्य समाज आणि आपण या विषयावर ते बोलत होते